मात्र त्याआधी एक महत्त्वाची सूचना कोरोना वाढतोय आरोग्याची काळजी घ्या मास्क योग्य प्रकारे लावा वेळोवेळी हात साबणानं स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर आणि कोरोना प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळा

कोरोना काळात फॅमिली डॉक्टर्सची भूमिका अतिशय महत्वाची आहे त्यांनी सर्वसामान्यांना माझा डॉक्टर बनून मार्गदर्शन केलं तर रोगाच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तो रोखण्यात मोठी मदत होईल असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे

या सभेच्या प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कोरोना प्रतिबंधात वैद्यकीय क्षेत्र करीत असलेल्या लढाईसाठी त्यांची प्रशंसा केली तसंच येणाऱ्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहायला सांगितलं कोणत्याही लहान मोठ्या आजारात रुग्ण पहिल्यांदा आपल्या जवळच्या परिवाराच्या डॉक्टरशी संपर्क साधतो त्यामुळे त्यांची जबाबदारी खूप महत्वाची आहे लक्षणं नसलेले रुग्ण रुग्णालयात जातात आणि आवश्यक नसतानाही त्यांना बेड्स उपलब्ध करून दिले जातात त्यामुळे खऱ्या गरजू रुग्णांना सुविधा मिळत नाहीत त्याचप्रमाणे कोविड रुग्ण उशिरा दवाखान्यात जात असल्यानं योग्य उपचारांना उशीर होतो त्यामुळे त्यामुळे फॅमिली डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासणी करताना कोविड लक्षणं ओळखून त्याप्रमाणे तत्काळ उपचार सुरु केले तर वेळीच रुग्ण बरे होण्यात मदत होईल असं ते म्हणाले आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांनाही आपल्या सेवेची गरज आहे हे लक्षात ठेवून खासगी डॉक्टरांनी तिथंही आपली नावं नोंदवावी असं आवाहन त्यांनी केलं राज्यात सर्वत्र उपचार पद्धतीत एकवाक्यता असणं फार महत्वाचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आपण ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनण्यासाठी कमी आणि दीर्घ कालासाठीचा आराखडा तयार केला असून त्यामुळे लवकरच राज्यांतर्गत ऑक्सिजनची वाढीव निर्मिती शक्य होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास टास्क फोर्सचे डॉ संजय ओक डॉ शशांक जोशी डॉ राहुल पंडित तसंच डॉ तात्याराव लहाने यांनी कोविड काळातल्या उपचार पद्धतीवर डॉक्टरांना मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या शंकांचं निरसन केलं राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना संसर्गाचं प्रमाण अजूनही कमी न झाल्यानं काही जिल्ह्यांमधे स्थानिक प्रशासनानं काही दिवसांचा कठोर लॉकडाऊन लागू केला आहे

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी राममूर्ती यांच्यासह जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींच्या समन्वयातून झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला

आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी सुरु होईल

लॉकडाऊनच्या काळात दूध अंडी मांस भाज्यांसारख्या जीवनावश्यक अन्नपदार्थासाठी केवळ घरपोच सेवेला परवानगी दिली आहे याव्यतिरिक्त केवळ अत्यावश्यक सेवांनाच परवानगी असणार आहे लसीकरणासाठी दिलेल्या परवानगीचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी काही ठिकाणी नागरिकांना लसीकरणाच्या नोंदणीचा पुरवा सादर करणं बंधनकारक केलं आहे देशातल्या कोरोना संकटाशी सामना करण्याकरता जगभरातून भारताला मदत म्हणून मिळालेल्या वैद्यकीय साहित्य आणि उपकरणांचं देशातल्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य रीतीनं वाटप केलं असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या कोरोना विरुद्धच्या लढ्याला हातभार लागेल असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे

राज्याच्या काही भागात काल आणि आजही अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली बीड जिल्ह्यात आज धारूर तालुक्यात अनेक गावांत मुसळधार पाऊस पडला या अवकाळी पावसानं धूनकवाड या गावात नदीला चक्क पूर आला आहे आजपर्यंत ऐन पावसाळ्यातही या गावातली ही नदी कधी पूर्ण भरून वाहीली नव्हती या पूरस्थितीमुळे नदिकाठच्या वस्तीतल्या नागरिकांना ध्वारा दिला असून सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे या बरोबरच चोरांबा हरणवाडी आंबेवडगांव या परिसरात देखील अवकाळी पावसानं खुप नुकसान झालं भाजीपाला तसंच काढून ठेवलेल्या धान्याचं फार मोठं नुकसान झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे नाशिक शहराच्या काही भागात आज संध्याकाळी पावसानं हजेरी लावली

वाशीम जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यात मेडशी चांडस मुंगळा आणि राजुरा ह्या गावपारिसरात वादळी वारा गारपिट आणि अवकाळी पाऊस झाला सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर तालुक्यात वडाळानान्नज मार्डी गुळवंची परिसरात आज संध्याकाळी पाचनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाली हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी अवकाळी पाऊस झाला गेल्या तीन चार दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं संध्याकाळच्या वेळी तुरळक सरी कोसळत होत्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती अश्विनी आहेर यांनी दिली

त्यांना कुपोषणमुक्त करण्यासाठी विभागाच्या वतीनं सातत्यानं महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी केली गेली कोरोनाचं संकट असतानाही अंगणवाडी सेविकांनी गरजुंना त्यांच्या घरी जाऊन आहार पोचवला यामुळे हे यश मिळालं असं अश्विनी आहेर यांनी सांगितलं

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात रक्ताचा तुटवडा भासू नये यासाठी शेड्टी यांनी या शिबिरांचं आयोजन केलं होतं

कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाची लागण होत आहे

महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी वैयक्तिक पातळीवर हे प्रयत्न केले होते जिल्हाधिकाऱ्यांनी या मदतीसाठी संस्थेचे आभार मानले आहेत खरीप हंगाम जवळ आला असून शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे

यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून तेर शासकीय बँका त्यांच्या पाठोपाठ पीककर्ज वाटप करत आहेत पश्चिम मध्य प्रदेश आणि लगतच्या भागापासून मराठवाडा दक्षिण मध्य महाराष्ट्र मार्गे कर्नाटक किनारपट्टीपर्यंत उत्तर दक्षिण कमी दाबाचा पड्टा तयार झाला आहे आज सकाळपर्यंत विदर्भाच्या बऱ्याच भागात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर कोकण आणि मराठवाड्याच्या तुरळक भागात पाऊस पडला विर्दभाच्या बऱ्याच भागात तर मराठवाड्याच्या काही भागात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत किचिंत कमी होतं